देशाची वा क्राल विकास आणि आर्थिक वाढीच्या मार्गावरुन होत असून विजयाचा मार्ग सबका साथ सबका विकास यातूनच जातो सरकार नीतीवर चालत असतं आणि पारदर्शकता आणि परिश्रम हा आपल्या सरकारच्या विजयाचा मूलमंत्र असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी इथं केलं लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर प्रधानमंत्र्यांनी काल मतदारसंघातल्या जनतेला धन्यवाद देण्याकरता वाराणसीला भे दिली त्यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं सलग दुस यांदा निवडून येणं ही साधी गोष्ट नसल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले कार्य आणि कार्यकर्ता हे चमत्कार घडवतात असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भाजपच्या यशाचं श्रेयं दिलं राष्ट्राने आपल्याला प्रधानमंत्री म्हणून निवडून दिलं असलं तरी आपण जनतेचे सेवकच आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिला

वस्तू आणि सेवाकराअंतर्गत कर चोरी प्ररकणी अ क्रि करण्यासंदर्भात तेलंगण उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फे ळली आहे

एका प्रकरणात खोर्जा कागदपत्रांच्या आधारे सव्वा दोनशे कोश्वी कर चोरी केल्यासंदर्भात हैद्राबाद जीएसी आयोगाच्या अधिका यांनी जीएसी कायद्यातलं अ केचं कलम वापरलं होतं या अ केविरुद्ध तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तेलंगण उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना अ किपासून संरक्षण देण्यास नकार दिला होता या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर निर्णय देताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपिठानं तेलंगणा उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करायला नकार दिला जम्मू कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात बाबागुंड या भागात काल रात्री एका व्यापा यावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली अज्ञात व्यक्तीने चाळीस वर्षीय अब्दुाल अहद शाह या व्यापा यावर गोळ्या झाडल्या रुग्णालयात नेत असतानाच तो मरण पावला हल्ल्याचं कारण अद्याप समजलेलं नाही गेल्या आठवड्यात गुजरातमधील सुरत इथं एका कोचिंग क्लासला लागलेल्या आगीच्या प्राथमिक अहवालात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत

याप्रकरणी महानगरपालिकेच्या काकाजातल्या त्रीीवर प्राथमिक अहवालात बो ठेवण्यात आलं आहे राज्यसभा निवडणुकीसाठी आसाम मधून भाजपानं कामाख्या प्रसाद तासा यांना उमेदवारी दिली आहे गुवाहारी इथं काल झालेल्या भाजपाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

नामांकन अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवाज्ञा दिवस आहे माजी प्रधानमंत्री डॉ

सिंह आसामधून राज्यसभेवर निवडून जात आहेत

एला भाईवर बंदी घालण्यासाठी आवश्यक असलेल्या कारणांचा अभ्यास करुन लवाद याबाबतीत आपला निर्णय देईल गृहमंत्रालयानं याआधी एल ईवर पाच वर्षासाठी बंदी घालण्याबाबत अधिसूचना जारी केली होती

या क्षेपणास्त्राची काल डी आर डी ओ नं यशस्वी चाचणी केली आकाश हे भारतीय बनावीच्या साधनांसोबत वापरता येणारं नव्या पद्धतीचं क्षेपणास्त्राच्या मदतीनं शत्रूची लढाऊ विमान आणि ड्रोनचा लक्ष्यभेद करणं सहज शक्य होणार आहे

शुक्रवार पर्यंत दक्षिणेकडील राज्यात उष्णता अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली आहे

राज्याच्या पश्विमेकडील भागात येत्या दोन दिवसांत उष्णता अधिक वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे

उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादविरोधी पथक अर्थात एक्रिसनं बनावक्षओळखपत्र तयार करण्याच्या गुन्ह्यासाठी आग्रा इथून सहा बांगलादेशी नागरिकांना अ िक्र केली आहे ही बनाव कागदपत्र इतर बांगलादेशी नागरिकांना बनाव पासपो उपलब्ध करून देण्यासाठी बनवली जात होती काही बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राज्यात राहत असून ते इतर बांगलादेशी लोकांसाठी बनाव आधार कार्ड आणि रेशन कार्ड्स बनवत आहेत अशी माहिती उत्तर प्रदेश एक्रिएसचे अतिरिक्त महासंचालक असिम अरुण यांनी दिली अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल उ हे येत्या आठवड्यात संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जात आहेत

इराणला पाठिंबा देणाऱ्या इराकी सशस्त्र गाकिडून हल्ले होण्याचा संभव असल्याच कारण देत अमेरिकेने इराकमधून आपला बिगर राजकीय कर्मचारीवर्ग बाहेर काढला आहे

देशात सध्या सुरु असलेल्या आणिबाणीला एक महिन्याची दिलेली मुदतवाढ संपली की आणिबाणी हा बेली जाऊ शकेल अशी शक्यताही सिरीसेना यांनी व्यक्त केली आहे ते काल कोलंबो इथं विविध देशांच्या राजदूतांच्या एका ग सिोबत झालेल्या बैठकीत बोलत होते आपल्या सहकारी राष्ट्रांनी श्रीलंकेला आर्थिक सहकार्य करावं आणि आपल्या नागरिकांना श्रीलंकेत प्रवास करायला मनाई करणाऱ्या सूबना मागे घ्याव्यात असं आवाहनही सिरीसेना यांनी यावेळी केलं फ्रेंच खुल्या निस स्पर्धेत आताच विश्वविजेता राफेल नदाल तसंच नोवाक जोकोविच हे अव्वल खेळाडू दुस या फेरीत पोचले आहेत

सेरेना विल्यम्सनेही स्पर्धेच्या दुस या फेरीत प्रवेश केला आहे